येडीयुरप्पा यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावात त्यांचं बहुमत सिद्ध झालं आहे असं विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांनी जाहीर केलं या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी अनुदानाच्या मागण्यांसह विनियोजन विधेयक सादर केलं त्यापूर्वी कामकाजाला सुरुवात होताच बी एस येडीयुरप्पा यांनी आपल्या तीन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचं बहुमत सिद्व करण्यासाठी एका ओळीचा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आपण कोणत्याही प्रकारे सुडाचं राजकारण करणार नाही आणि आपला विसरून जाणं आणि क्षमा करणं या तत्वावर विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं काँप्रेस नेते सिद्धरामय्या यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध केला येडियुरप्पा सरकार घटनाविरोधी आणि अनैतिक असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान विधासदर्शक प्रस्तावाची प्रक्रिया झाल्यावर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

त्यावेळी ते बोलत होते वाघांचं संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे असं ते म्हणाले वाघांच्या गणतीचे निष्कर्ष प्रत्येक भारतीयाच्या आणि निसर्गप्रेमींच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला

संकल्प से सिद्दीचं हे उत्तम उदाहरण आहे असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात वनं आणि संरक्षित क्षेत्र या दोघांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं विकास आणि पर्यावरण संवर्धन या दोघांचा समतोल साधणं शक्य आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

मराठा समाजाला शिक्षण आणि नोक यांमधे आरक्षण बहाल करणा या महाराष्ट्रातल्या कायद्याच्या संविधानिक वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीनं सुनावणीसाठी घ्यावी या मागणीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे ज्या याचिका सुनावणीसाठी यादीत असायला हव्या होत्या त्याचा न्यायालयाच्या कामकाज तालीकेत समावेश नसल्याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं याची दखल घेतली भाजपा खासदार रमा देवी यांच्यासंदर्भात आक्षेपाई वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी लोकसभेत आज माफी मागितली आपला या पदाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं आझम खान यांनी यावेळी सांगितलं हे सभागृह सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतं आणि सगळ्यांच्या पाठिब्यावर हे सदन चालतं असं सांगत सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी वक्तव्य करू नयेत असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवण्याचा आरोप असलेला आणि परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या यानं स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या मालमत्तांच्या जप्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याविकेवर आज सुनावणी होणार आहे कथित गैरव्यवहारांचा आरोप असलेल्या किंगफिशर एयरलाईन्स व्यतिरिक्त इतर मालमत्तांची जप्ती करू नये अशी मागणी मल्ल्या यानं याविकेत केली आहे

यावर्षी पाच जानेवारी रोजी पीएमएलए कायद्यांतर्गत एका विशेष न्यायालयानं विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं होतं छत्तीसगडमधल्या बस्तर विभागात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले सुकमा जिल्ह्यातल्या कोन्ता भागातल्या जंगलात माओवाद्यांचा तळ असल्याची माहिती जिल्हा राखीव दलाला मिळाली त्यावरुन ही कारवाई करण्यात आली तब्बल एक तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता माओवाद्यांची मृत शरीरं आणि काही हत्यारं कारवाईच्या ठिकाणी सापडली आहेत पोलीस अधिक्षक शलभ सिन्हा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांच्या पार्थिव देहावर आज हैदराबाद इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत रेड्डी यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ठेवण्यात आलं राजकीय नेत्यांसह अनेक नागरिकांनी रेड्डी यांचं अंतिम दर्शन घेतलं जयपाल रेड्डी यांचं काल सकाळी निधन झालं होतं सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी व्ही

जोहरी यांची नियुक्ती झाली आहे

सध्या ते रॉ या गुप्तचर संघटनेचे विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत

बंदूकधारी हल्लेखोर इमारतीत सहा तास लपून बसले होते त्यानंतर सुरक्षा दलानं त्यांना ठार केलं उप्राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि माजी गुप्तहेर प्रमुख अमरुल्ला सालेह यांना मारण्याचं हल्लेखोरांचं लक्ष्य होतं मात्र अमरुल्ला सालेह यांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षास्थळी नेण्यात आलं मुंबई आणि परिसरात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात सात जणांचे बळी गेले त्यापैकी पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संतधार सुरु आहे काही ठिकाणी जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पाऊस अद्यापही आहे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं अनेक ठिकाणी बाजारपेठेत पाणी शिरलं आहे अमरावतीत जिल्ह्यात तापी नदीला पूर आला आहे

धारणी तालुका प्रशासन कडून सर्वोतोपरी मदतीचे प्रयत्न सुरु आहेत सिपना नदीचं पाणी दुनी गावात शिरलं आहे

येत्या दोन दिवसात रत्नागिरी आणि सिधुदूर्ण जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा ध्वारा हवामान विभागानं दिला आहे म्यानमारचे परराष्ट्र सचिव यु मिंट थू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल बांगलादेशात कॉक्स बाजार इथल्या निर्वासित रोहिंग्या शिबीराला भेट देऊन रोहिंग्यांना म्यानमारला परत नेण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली अन्य दक्षिण आशियायी देशातल्या सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता रोहिंग्यांच्या हिंदू आणि ख्रिश्वन गटांसह अन्य रोहिंग्या गटांची या शिष्टमंडळानं भेट घेतली